कार्यक्रमांचं आयोजन

महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन सार्वजनिक प्रसारण सेवा दिन आज साजरा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असून सत्ता स्थापनेबाबतचा तिढा सुटत नसल्यानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकूण परिस्थितीचा अंदाज घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याला परवानगी दिली आहे यानंतर राज्याचा कारभार राजवभवनातून करण्यात येणार आहे दरम्यान सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पुरेसा अवधी न दिल्यामुळे शिवसेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिव्वल हे शिवसेनेची बाज् मांडणार आहेत अशी माहिती शिवसेना नेते आणि विधानपरिषद आमदार अॅड अनिल परब यांनी दिली आहे मुंबईत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते दाखल झाले असून सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्याच्या दृष्टीनं बैठका घेत आहेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखिल आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार असल्याचं वृत्त आहे भारतीय जनता पार्टीतर्फे मात्र प्रतिक्षा करा आणि पहा ही भूमिका घेण्यात आली आहे देशात वाढत्त्या कर्करोग रूग्णांच्या संख्येबाबत संसदीय समितीनं चिंता व्यक्त केली आहे या संदर्भात उच्चस्तरीय सुकाणू समिती स्थापन करून कालबद्ध पद्धतीनं या रूग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याबाबत सूचवलं आहे कर्करोग रूग्णांसाठी परवडण्याजोग्या दरात गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईस्थित दाटा मेमोरिअल सेंटरच्या केंद्रांचा विस्तार करण्याबाबत सरकारला सूचवलं आहे ही शिफारस विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण वन आणि हवामान बदल संबंधी स्थायी समितीनं ही शिफारस केली आहे या संबंधीचा अहवाल राज्यसभा अध्यक्ष एम वेंकव्या नायडू यांना काल नवी दिल्ली इथं सादर करण्यात आला

हा घोटाळा झाला त्यावेळी बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून या दोघांनी काम केलं होतं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे गैरव्यवहार लपवण्यामध्ये या दोघांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचा पोलिसांचा संशय आहे एचडीआयएल समूहातल्या कंपन्या आणि या घोटाळ्यातल्या आरोपिंचे लागेबांधे असल्याची पोलिसांचा आरोप आहे

तक्रारकर्त्यांनी लाचल्चपत प्रतीबंधक विभागाकडे तक्रार केली असता या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्या खनिकर्म कार्यालय परिसरात सापळा रचला जम्मू काश्मीरमधील गांदेरबल जिल्ह्यात स्रक्षा दलांनी आज सकाळी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे यात एक जवान जखमी झाला आहे स्रक्षा दलांनी या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास मोहीम हाती घेतली होती त्यावेळी उडालेल्या गोळीबारात हा दहशतवादी मारला गेला

याप्रसंगी गायिका सानिका रुईकर वंदना देवघर अमृता सोनी रसिका क्लकर्णी यांनी भक्तिमय भजनांचं सादरीकरण केलं याप्रसंगी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉक्टर दीपक खिरवडकर उपस्थित होते मानकापूर क्रीडा संक्ल इथं स्द्धा ग्रुनानक जयंतीनिमित आज सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची उपस्थिती होती याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अखंड पाठ साहेब तसंच शब्द कीर्तनाचं गायन आणि भाविकांसाठी लंगरचं स्द्धा आयोजन करण्यात आलं होतं

पंजाबमधे कप्रथळा जिल्ह्यात सुलतानपूर लोधी इथं आयोजित समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित आहेत

या पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी श्भेच्छा दिल्या आहेत आज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर नांदेडमधल्या हज्रसाहेब सचखंड गुरुद्वारातील कार्यक्रमाला उपस्थित आहेत

ग्रुनानक जयंती निमित यवतमाळच्या उमरखेड इथल्या पंचायत समिती कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं वाढलेलं गवत झाडे झुडपां शिवाय माती कचरा स्वच्छ करून पंचायत समितीचा परिसर चकाचक करण्यात आला शीखांचे धर्मग्रू ग्रूनानक जयंती निमित उमरखेड पंचायत समिती कार्यालयाला स्टी असल्यानं पंचायत समिती पदाधिकारी बीडीओ कर्मचारी आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आदींनी एकत्रित येत कार्यालय परिसर स्वच्छ केला या ठिकाणी स्वच्छता राहावी यादृष्टीनं जनजागृती स्रू ठेवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या या जागेवर तयार होणारं अमर जवान शहीद स्मारक हे नागप्रातील प्रत्येक व्यक्तीला स्फूर्ती आणि प्रेरणा देणारं असेल त्यातून जवानांचं स्मरण प्रत्येक नागरिकाला व्हावं हया उदात हेतूनं नागपूर महानगरपालिकेनं स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली यावेळी मेजर हेमंत जकाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले अमर जवान शहीद स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देत महानगरपालिकेनं माजी सैनिकांच्या भावनांचा आदर केला त्याबददल त्यांनी मनपाचे आभार मानले

गोंदिया जिल्याच्या तिरोडा ताल्क्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या बोदलकसा पर्यटन स्थळी केशराचा पाऊस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून जेष्ठ लेखीका कांचन प्रसाद यांनी जेष्ठ पक्षी तञ् तथा निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांची मुलाखत घेत त्यांनी लिहलेल्या केशराचा पाऊस या प्स्तकाचा सार जाणून घेत रसिकांशी मनमोकळ्या गप्पा केल्या पौर्णिमा मोहत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये निसर्ग तसंच वन्यजीवनविषयी गोडी निर्माण करणे तसंच मोहत्सवच्या माद्यमातून आपली पारंपरिक कला संस्कृती साहित्य याची ओळख निर्माण करून पर्यटकांना करुण देणं हाच या मागचा उद्देश असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक अभिमन्यू काळे यांनी प्रसार माध्यमांना दिली शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उदयोग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे

सार्वजनिक प्रसारण सेवा दिन आज साजरा केला जात आहे

यावेळी त्यांनी फाळणीनंतर हरियाणामधील क्रुरक्षेत्र इथं आश्रय घेतलेल्या विस्थापितांना उद्देशून भाषण केलं होतं यानिमित्तानं आजच्या दिवशी आकाशवाणी नवी दिल्ली इथल्या कार्यालयात हा दिवस विशेष पद्धतीनं आणि कार्यक्रमांच्या आयोजनानं साजरा करण्याची पद्धत आहे ध्ळे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या ध्ळे शिरप्र साक्री शिंदखेडा या चार पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडण्कीसाठी निवडण्क पूर्व प्रक्रीया स्रु करण्यात आली असून सोमवारी मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली